नवी दिल्लीत उभारलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला अर्पण करताना ते काल माजी सैनिकांना संबोधित करत होते देशाच्या वर्तमान आणि भावी पिढ़यांना हे स्मारक प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

त्यानंतर मोदी यांच्या हस्ते इंडिया गेटजवळ उभारलेल्या या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं विधीवत राष्ट्रार्पण करण्यात आलं

एकच केंद्रबिंदू असलेल्या अमर चक्र वीरता चक्र त्याग चक्र आणि रक्षक चक्रांमध्ये या स्मारकाची रचना केलेली आहे अधिवेशन राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली पूलवामा दहशतवादी हल्ल्याघा निषेध करत या हल्ल्यातल्या शहीद जवानांना राज्यपालांनी श्रद्वांजली अर्पण केली राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला राज्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले

दरम्यान विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मुक आंदोलन केलं विधीमंडळ सदस्यांनीही हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला

उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे अपत्ये दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या व्यक्तिंना उमेदवारी देण्यास राजकीय पक्षांना प्रतिबंध करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला भाजपा नेते आणि विधीज्ञ अब्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं सांगितलं की उमेदवारासाठी दोन अपत्यांची अट घालण्याची बाब गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे जल परस्कार जलयूक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला नवी दिल्लीत झालेल्या एक कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन जलसंवर्धन मंत्री प्रा राम शिंदे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा प्रस्कार स्वीकारला यासह विविध श्रेणींमध्ये राज्याला आणखी नऊ जल प्रस्कार यावेळी देण्यात आले

भूजल पुनरुज्जीवनात देशाच्या पश्चिम विभागातून अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला असून नदी पुनरुत्थानासाठी लातूर जिल्ह्याला पहिला तर वर्धा जिल्ह्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीनं केलेल्या जलसंधारणाच्या कामाचीही दखल घेण्यात आली असून महृद ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे

पोलीस संमेलन पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते काल मुंबईत झालं

निवडणक आयोग आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचं काल मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झालं

आयोगानं सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या रिपव्लिकन आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबरच राहणार आहे मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत केली रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे तर उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे